राज्यपाल बेबी राणी मौर्य यांनी रावत यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली तीरथ सिंह रावत हे सध्या गढवाल लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत आहेत मंत्रीमंडळ सदस्यांची नावं लवकरच जाहीर करण्यात येतील असं रावत यांनी शपथविधीनंतर पत्रकारांना सांगितलं

अन्य सात अपक्षांपैकी पाच अपक्ष आमदारांचा सरकारला पाठींबा आहे पंतप्रधान भाजपा देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवानिमित्त वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी सक्रीय सहभाग घ्यावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं भाजपाच्या संसदीय पक्षाची बैठक आज संसद भवन परिसरात झाली त्यावेळी ते बोलत होते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि अन्य वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते कोविड संकटाला यशस्वीपणे तोंड देऊन अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी केलेल्या विविध उपाययोजनांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व गुणांची यावेळी सर्वांनी प्रशंसा केली संसदीय कामकाज मंत्री प्रह्नाद जोशी यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना याबाबत माहिती दिली संसद राज्यसभेतला आजचा तिसरा दिवसही विरोधकांच्या गोंधळातच गेला कृषी कायद्यांवर चर्चा करण्याची विरोधकांची मागणी अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी नामंजूर केल्यानंतर कॉंग्रैस सदस्यांनी हौदयात धाव घेऊन घोषणाबाजी सुरू केली त्यामुळे कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं मध्यस्ती आणि सामंजस्य सुधारणा विधेयक गोंधळातच मंजूर करण्यात आलं हे विधेयक लोकसभेत या आधीच मंजूर झालं आहे विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सर्व कामकाज थांबवून कृषी कायद्यांवर चर्चेची मागणी केली या बद्दल सूचना आल्या आहेत मात्र हा विषय पटलावर नसताना चर्चा करायची असेल तर गोंधळ न करता केवळ चर्चा करा हे नायडू यांचे म्हणणे विरोधकांनी ऐकून घेतले नाही गोंधळामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय येत राहिला दरम्यान स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये सर्व सदस्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन नायडू यांनी केलं राज्यभेचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्याची सूचना आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आली लोकसभेतही आज कृषी कायद्यांवरून घोषणाबाजी करत विरोधकांनी गोंधळ घातला या गोंधळातच राजधानी दिल्लीतल्या अनधिकृत वसाहती अधिकृत करणाऱ्या सुधारणा विधेयकाला मंजूरी दिली काल राज्यसभेत हे विधेयक मान्य झाले आहे शून्य प्रहरात रेल्वे मंत्रालयाच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणी दादरा आणि नगर हवेलीतल्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन आणि मुंबई मेट्रो प्रकल्पात असहकार्य करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपामध्ये शाब्दिक चकमक रंगली

स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवाच्या सोहळ्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेला संबोधित करणार होते मात्र या मुद्द्यावर सर्व सदस्यांचं एकमत न झाल्यामुळे पंतप्रधानांनी आपले मत मांडले नाही

विधिमंडळ महाराष्ट्र राज्य विधी मंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संस्थगित करण्यात आलं आजच्या दिवसाच्या कामकाजाबाबत अधिक माहिती ऐकुया आमच्या प्रतिनिधीकडून कोरोना काळात अधिवेशन घेणं आव्हानात्मक होतं तरीही हे अधिवेशन घेतलं आणि विरोधकांनीही अधिवेशनाचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी मदत केल्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्वांचे आभार मानले अधिवेशनाचं कामकाज संस्थगित केल्यानंतर ते मुंबईत बातमीदारांशी बोलत होते

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे त्यामुळे लोकांनी स्वयंशिस्त पाळत कोरोना नियमांचं पालन करावं अन्यथा राज्य सरकारला नाईलाजानं टाळेबंदी करण्याचा निर्णय घ्यावा लागेल असं ठाकरे म्हणाले यंदाच्या अर्थसंकल्पात सर्व घटकांसाठी आणि प्रादेशिक विभागांसाठी पुरेशा निधीची तरतूद करण्यात आली आहे कोणत्याही विभागावर अन्याय होऊ नये हीच राज्य सरकारची भूमिका आहे असं सांगत यंदाचा अर्थसंकल्प जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सार्थ ठरेल असा विश्वास अर्थ मंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना व्यक्त केला

अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चॅत ते बोलत होते दरम्यान मनसुख हिरेन हत्या प्रकरणी वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेच्या मागणी विरोधकांनी दोन्ही सभागृहात लावून धरली त्यामुळे सभागृहांचं कामकाज वारंवार तहकूब करावं लागलं त्यानंतर सचिन वाझे यांची मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेतून अन्यत्र बदली करण्यात येणार असल्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत दिली यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याला सरकार पाठीशी घालणार नाही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही देशमुख यांनी जाहीर केलं

पंधराव्या वित्त आयोगानं आंध्र प्रदेश असाम हिमाचल प्रदेश केरळ मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड पंजाब सिक्किम तमिलनाडू त्रिपुरा उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांना महसूली तूट अनुदान देण्याची शिफारस केली होती स्वास्थ्य सुरक्षा निधी आरोग्यसेवा क्षेत्रासाठी एकत्रित राखीव निधी म्हणून प्रधान मंत्री स्वास्थ्य सुरक्षा निधीला आज केंद्रीय मंत्रीमंडळानं मान्यता दिली

हा निधी आरोग्य मंत्रालयाच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि प्रधान मंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना अश्या पथदर्शी प्रकल्पांसाठी वापरला जाईल तसंच आकस्मिक आजार आणि आरोग्य विषयक आपत्तींचा सामना करण्यासाठी आणि पुढील योजना आखण्यासाठीही या निधीचा वापर केला जाईल

कार्यक्रमाचा हा चौथा भाग असेल लवकरच सुरू होणाऱ्या परीक्षांच्या हंगामाच्या संबंधात विद्यार्थी पालक आणि शिक्षकांची मतं विचार सूचना याबद्दल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून चर्चा होईल कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मायजीओव्ही या मंचावर रविवारपर्यंत नोंदणी करता येणार आहे नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या काळात येणाऱ्या ताणाचा सामना कसा करावा या बद्दल चर्चा करण्यासाठी सर्वांनी पुढे यावं असं पंतप्रधानांनी सुचवलं आहे देशभरातून सुमारे दोन हजार विद्यार्थी पालक शिक्षक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या ह्या भगवद्गीतेचं प्रकाशन होणार आहे ह्या पुस्तकाच्या पाच लाख प्रती विकल्या गेल्याबद्दल होणाऱ्या कार्यक्रमात मोदी आपले विचार मांडणार आहेत

तामिळनाडु तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उद्या संपणार आहे ऑल इंडिया अण्णा डी एम के नं आज आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली

आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते निवडणुकीसाठी सुमारे दीड लाख कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याचं ते म्हणाले दरम्यान महिला मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याकरता आसामच्या बोंगाईगाव जिल्हा प्रशासनानं अनेक उपाय योजना राबवल्या आहेत

तसंच स्तनपान आणि अन्य सुविधांसाठी या सर्व महिला केंद्रांमध्ये विशेष कक्ष तयार केले जात आहेत गडकरी केंद्रीय सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून दोन तंत्रज्ञान केंद्र आणि तीन विस्तारित केंद्रांचं उद्घाटन केलं तंत्रज्ञान केंद्र विशाखापट्टणम आणि भोपाळमध्ये तर विस्तारित केंद्र श्रीनगर जयपूर आणि नागोरमध्ये उभारण्यात आलं आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजकांमध्ये निरोगी स्पर्धा वाढीस लागावी या उद्देशानं ही केंद्र उभारण्यात आली आहेत

गडकरी यांच्या हस्ते आज सात उद्यम एक्सप्रेस मोबाइल व्हॅन्सचंही उद्घाटन झालं यामुळे दूर्गम भागातल्या युवकांना सरकारी योजनांची माहिती मिळेल गरीबी आणि बेरोजगारीसारख्या समस्या सोडवायच्या असतील तर युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावे लागतील असं सांगून आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी जिल्हानिहाय विकास योजना तयार करण्यावर भर द्यायला हवा असं गडकरी यावेळी बोलताना म्हणाले सिमलीपाल व्याघ्रप्रकल्प ओदीशामधल्या जंगलांना लागणाऱ्या आगी रोखण्याच्या दृष्टीनं ओदीशा सरकारला मदत करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तीन तज्ज्ञ सदस्यांची समिती पाठवण्याचा निर्णय घेतला आहे सिमलीपाल इथल्या व्याघ्रप्रकल्पाला लागलेली आग तिथली वनसंपदेची हानी आणि भविष्यात अश्या घटना टाळण्याचे उपाय याबद्दल ही समिती अभ्यास करून आपला अहवाल सादर करणार आहे

मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या दुर्घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत विजय हजारे करंडक विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत उद्या उत्तर प्रदेशचा मुकाबला गुजरातबरोबर तर मुंबईचा सामना कर्नाटकशी होणार आहे